जानेवारी महिन्यात वस्तु आणि सेवाकर संकलनानं गाठला एक लाख कोटी रुपयांचा टप्पा

अमेरिकेचे निर्बंध झुगारून इराण सोबतचा व्यापार सुरु ठेवण्यासाठी जर्मनी फ्रान्स आणि ब्रिटनची नवी आर्थिक व्यवहार प्रणाली डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक पात्रता स्पर्धेत आज भारत आणि इटली यांच्यात लढत केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत यामध्ये सरकार समाजातल्या विविध घटकांसाठी कल्याणकारी उपाययोजनांची घोषणा करण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे औद्योगिक क्षेत्राला होणाऱ्या कर्जपुरवठ्यात वाढ होईल आणि कॉर्पोरेट करात घट होईल अशी अपेक्षा उद्योग संघटनांकडून व्यक्त होत आहे आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागाकडून सकाळी दहा वाजून दहा मिनिटांपासून दहा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत राजधानी वाहिनी आणि एफएम रेनबो वाहिनीवरून अर्थसंकल्पपूर्व चर्चेचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी होण्यासाठी सर्व खासदारांनी सुनिश्वित कराव असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सबका साथ सबका विकास या धोरणाबाबत सरकार वचनबद्ध आहे

देशातील जनता संसदेच्या कामकाजवर लक्ष ठेवून असते त्यामुळे लोकांशी निगडित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदारांनी संसदेच्या कामकाजाचा सदऊपयोग करावा असं आवाहान देखील प्रधानमंत्र्यांनी केलं थेट परदेशी गुंतवणूक असलेल्या ई कॉमर्स कंपन्यांसाठी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी एक फेब्रुवारीपर्यंत दिलेली मुद्त वाढवून द्यायला सरकारनं नकार दिला आहे औद्योगिक प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागानं ही माहिती दिली आहे या संदर्भात काही घटकांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत होती मात्र त्याबाबत सखोल चर्चा केल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांनी ही मुदत वाढवायला नकार दिला असं विभागानं सांगितलं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरकारनं ई कॉमर्स कंपन्यांसदर्भातली नियमावली अधिक कडक केली होती आणि ज्या लहान उद्योगांमध्ये या कंपन्यांची भागीदारी आहे त्यांची उत्पादनं ऑनलाईन विकण्यावर निर्बंध घातले होते

कर्जपुरवठ्यात वाढ करण्यासाठी सरकारनं केलेल्या प्रमुख मागणीची पूर्तता रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या बँका पीसीए अर्थात तातडीच्या सुधारणात्मक कारवाईच्या कक्षेतून बाहेर पडल्या आहेत यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कर्जपुरवठ्याच्या व्याप्तीमध्ये वाढ होणार आहे

एकूण घरांपैकी आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसाठी प्रत्येकी एक लाख घरांना मंजुरी देण्यात आली आहे

पाकिस्ताननं भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल देऊ नये अशा शब्दांत भारतानं पाकिस्तानला खडसावलं आहे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि फुटीरतावादी नेता मीवाईज उमर फारुख यांच्यामध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली होती या घटनेवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र व्यवहार मंत्री रवीश कुमार यांनी हे वक्तव्य केलं अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्यादृष्टीनं सुरु असलेल्या घडामोडींवर भारत लक्ष ठेवून असल्याची माहिती कुमार यांनी दिली तिथे स्थैर्य निर्माण व्हावं हाच भारताचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले

मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं धोरणात्मक भागिदारीअंतर्गत सुरु केलेला हा दुसरा महत्वाचा प्रकल्प आहे असं संरक्षण मंत्रालयानं ट्विटरवर म्हटलं आहे या पाणबुड्यांच्या निर्मितीप्रक्रियेत पाणबुड्यांचं संकल्पचित्र तंत्रज्ञान आणि कौशल्याचं आदानप्रदान होणार असल्यामुळे भारतातल्या पाणबुडी रचना आणि निर्मितीक्षेत्राला चालना मिळेल असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

रोजगारविषयक आकडेवारीची माहिती पूर्ण झाल्यावर ती सरकारकडून जाहीर केली जाईल असं नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितलं आहे ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते नोटाबंदीनंतर बेरोजगारीचं प्रमाण गेल्या चार दशकात सर्वाधिक झालं होतं या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची पुष्टी झालेली नाही असं त्यांनी सांगितलं दर तिमाहीच्या आकडेवारीचं संकलन केल्यावर या वर्षी मार्च महिन्यात सरकार रोजगाराची आकडेवारी जाहीर करेल अशी माहिती त्यांनी दिली भारत पर्व या सहा दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचं काल नवी दिल्लीत समारोप झाला

स्टॅच्यु ऑफ युनिटीची प्रतिकृती आणि गांधी ग्राम हे या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होतं गांधी ग्राममध्ये महात्मा गांधीजींचे विचार या विषयावर आधारित दहा चित्रकारांनी काढलेली चित्र प्रदर्शित केली होती

खादीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी खादीचे कपडे परिधान करून ती एक चळवळ बनवावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे

खादीला उन्नत बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली खादीला एक ब्रँड बनवण्यावर त्यांनी भर दिला जानेवारीमध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचं संकलन एक लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे

या वर्षीची जीएसटी संकलनातली वाढ जीएसटी परिषदेनं लागू केलेल्या ग्राहकांवरील कर ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आहे अमेरिकेच्या निर्बंधांचा प्रभाव कमी करत इराणसोबतचा व्यापार सुरु ठेवण्याच्या उद्देशानं जर्मनी फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी इन्स्टेक्स ही आर्थिक व्यवहारासाठीची नवी प्रणाली तयार केली आहे या तीनही देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बुखारेस्ट इथं झालेल्या बैठकीनंतर ही प्रणाली सुरु करण्यात आली

आर्थिक व्यवहारासाठीची ही विशेष प्रणाली इराणसोबतचा अणुकरार कायम ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल अशी प्रतिक्रिया बेल्जअमनं दिली आहे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या जागतिक गटाच्या पात्रता फेरीत आज कोलकाता इथं भारताची लढत इटलीशी होणार आहे घरच्या अनुकूल वातावरणात माजी विजेत्या इटलीला पराभूत करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होण्यासाठी भारताची भिस्त सध्या भरात असलेल्या प्रज्ञेश गुणेश्वरनवर असेल प्रज्ञेशची लढत इटलीच्या मॅटिओ बेरेतिनीबरोबर होईल तर इटलीचा प्रमुख खेळाडू आंद्रिया सेपीची लढत रामकुमार रामनाथनबरोबर होईल जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा जिल्हात काल रात्री सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले पुलवामा जिल्ह्यातल्या दुर्वगाम इथं ही चकमक झाली या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिली आहे हे दहशवादी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचे असावेत अशी शंकाही सुरक्षा दलानं व्यक्त केली आहे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारासंदर्भात सुरु असलेल्या चर्चेच्या प्रगतीची अमरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी प्रशंसा केली आहे दोन्ही देशांमध्ये सीमा शुल्कावरून सुरु असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी केवळ एकच महिना उरला होता यामुळे दोन्ही देशांमधले संबंधांमध्ये अत्यंत तणाव निर्माण झाला होता असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनर्पींग यांनी म्हटलं आहे